लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपेल

कोलकात्यात मंगळवारी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधल्या मतदारसंघातला प्रचार काल रात्री संपला या अखेरच्या टप्प्यात पश्चिम बंगालमधल्या नऊ जागांसह पंजाब आणि उत्तर प्रदेशातल्या प्रत्येकी तेरा बिहार आणि मध्य प्रदेशमधल्या प्रत्येकी आठ हिमाचल प्रदेशातल्या चार झारखंडमधल्या तीन आणि चंदीगढमधल्या एका जागेवर मतदान होणार आहे प्रचार संपायला काही तास उरले असताना सर्वच पक्षांचे प्रमुख प्रचारक विविध माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत

काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी हिमाचल प्रदेशात सोलन इथं प्रचारसभा घेतील बसप प्रमुख मायावाती आज मिरझाप्रमधेच प्रचारसभा घेणार आहेत

यासाठी आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे

हा कायदा लागू होण्यापूर्वी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यामुळे मराठा आरक्षण लागू करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला होता

सुरक्षा दलांनी गेल्या महिन्यात दोन महिला नक्षलवाद्यांना ठार केलं होतं त्याच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांनी हा बंद पुकारल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे गडचिरोली जिल्ह्यातील इटापछ्ठी तालुक्यातील काही खेड्यांमध्ये नक्षलवाद्यांनी हा बंद पुकारणारे फलक लावले आहेत

त्यांना ठार करणं हे त्यांच्या घटनात्मक अधिकारांचं उल्लंघन असल्याचं नक्षलवाद्यांनी फलकात नमुद केलं आहे

आता ही सेवा दर सोमवार गुरूवार तसंच शनिवार अशी तीन दिवस सुरू राहणार आहे

ते नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव आणि चांदवड तालुक्यात विविध गावांना भेटी दिल्यानंतर वार्ताहरांशी बोलत होते सरकार दुष्काळाबाबत गंभीर नसून मागणीन्सार पाण्याचे टँकर प्रवलं जात नाही रोजगार हमीची मोठी कामं बंद झाली आहेत चारा छावण्यांचं अनुदान मिळत नाही अशा व्यथाही त्यांनी यावेळी मांडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

वाढत्या तापमानापासून विदर्भ मराठवाडा आणि खान्देशातील लोकांनी काळजी घ्यावी